अमेरिकेची अंतराळ संशोधान संस्था असलेल्या नासाने म्हटलंय की अंतराळातलं संशोधन अतिशय अवघड असून अंजरोचा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचा प्रयत्न प्रेरणादायी असाच आहे गणपती विसर्जनाच्या वेळी जलप्रदूषण करणारा कचरा समुद्रात टाकू नयेअसं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंआहे मुंबईत मेट्रोच्या विविध कामांचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते माहेरवाशीण गौरींना आणि गौरींसोबत जाणा या गणपतींना काल वाजत गाजत निरोप देण्यात आला

मात्र विसर्जन प्रक्रीयेत अनुचित प्रकार घडल्याचं वृत्त नाही

पदार्पणातच अमेरिकन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी ती पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे

अनेक अतिमहत्त्वाच्या प्रकरणात ते आरोपींचे वकील होते